काश्मीरबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत देऊ करण्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या टिप्पणीबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार बोलत होते या प्रश्नावर सिमला करार आणि लाहोर जाहिरनाम्यात स्चवलेल्या शिफारसीन्सारच भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा व्हायला हवी यावर केंद्र सरकार ठाम आहे आणि त्यासाठी सकारात्मक वातावरण तयार करायची जबाबदारी पाकिस्तानवर आहे असं त्यांनी सांगितलं जागतिक सम्दायानं पाकिस्तान सरकारची एकीकडे दहशतवादाविरुद्धच्या लढाईत बळी पडल्याची ओरड तर द्सरीकडे दहशतवादाला खतपाणी घालण्याचा द्टप्पी कारभार बघितला आहे त्याम्ळे काश्मीरमधल्या परिस्थितीबाबत पाकिस्तान सरकारनं जागतिक समुदायासमोर उभ्या केलेल्या भीतीदायक चित्रावर कोणीही विश्वास ठेवला नाही असं रवीश क्मार म्हणाले झेंड्याच्या रंगावरून अनेकजण तर्कवितर्क लावले जात असले तरी पक्षाच्या स्थापनेपासूनच हा झेंडा माझ्या मनात होता मात्र सामाजिक अभिसरणाच्या ृष्टीकोनातून त्यावेळी मी पक्षाचा जूना झेंडा स्विकारला होता असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे शिवसेनाप्रम्ख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित आज महाराष्ट्रातल्या म्ंबईत मनसेच्या अधिवेशनासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना ते संबोधित करत होते समाजमाध्यमांचा विधायक कार्यासाठी वापर न करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी कार्यत्यांना दिला मनसेची शॅडो कॅबिनेट सरकारच्या कामावर नजर ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान अधिवेशनाच्या निमितानं आज सकाळी राज ठाकरे यांनी पक्षाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं मनसेचा नवा झेंडा भगव्या रंगाचा असून त्यावर शिवरायांची राजम्द्रा आहे या अधिवेशतानाच राज ठाकरे यांचे प्त्र अमित ठाकरे यांचीही मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली तसंच त्यांच्या राजकारणातल्या प्रवेशाची औपचारीक घोषणाही करण्यात आली या अधिवेशनासाठी राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते आले आहेत

ए ए म्ळे मिळणार असल्याची माहितीच दलित नेत्यांना नाही असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नड्डा यांनी सांगितलं नागरिकत्व सुधारणा कायदयाच्या समर्थनात आज आगरा इथल्या सभैत नड्डा बोलत होते भाजपाच्यावतीनं नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ जनसभैसमोर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर पहिल्यांदाच नड्डा बोलत होते काँग्रेस आणि दलित नेत्यांना या कायद्याबाबत काहीही माहिती नसल्याचा आरोपही नड्डा यांनी केला आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार करण्याच्या विरोधात प्रशासन कडक कारवाई करेल असा इशाराही उत्तप्रदेशाचे म्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या सभेत दिला जयपूर साहित्य उत्सव हा जयपूरकरांच्या अभिमानाचा विषय आहे असं राजस्थानचे म्ख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे उत्सवाच्या उद्घाटनपर भाषणात ते आज जयपूर इथं बोलत होते

या मंचावर सर्वांना म्क्तपणे कोणत्याही विषयावर आपली मतं मांडता येतात असं गेहलोत यांनी सांगितलं ऊर्जामंत्री बी

कल्ला हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते

म्ख्यमंत्री सोनोवाल यांनी या अतिरेक्यांचं म्ख्य प्रवाहात स्वागत करत त्यांना राष्ट्रउभारणीच्या प्रक्रियेत योगदान देण्याचं आवाहन केलं नेपाळमध्ये मरण पावलेल्या आठ भारतीय पर्यटकांचे पार्थिव देह आज मायदेशी आणले जात आहेत संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या असून मृतदेह काठमांडूहन विमानानं दिल्लीला आणण्यात येत असल्याची माहिती भारतीय दूतावासानं दिली आहे केरळमधून फिरण्यासाठी नेपाळला गेलेल्या पंधरा जणांच्या चमूमध्ये या आठ जणांचा समावेश होता नेपाळमध्ये दामन इथं एका रिसॉर्टमध्ये ते सोमवार रात्रीपासून राहत होते नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या द्र्घटनेबद्दल तीव्र द्ःख व्यक्त केलं आहे झारखंडचे म्ख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील ब्रग्लिकेश गावात झालेल्या सात जणांच्या हत्येच्या चौकशीसाठी सहा सदस्यीय विशेष तपासणी पथकाची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत रविवारी ग्रामपंचायतीच्या बैठकीत पत्थलगडी समर्थकांनी पत्थलगडी आंदोलनाला विरोध करण्याच्या कारणास्तव या सात जणांची हत्या केली होती नक्षल पट्ट्यांनी प्रभावीत अशा घनदाट जंगलातून पोलिसांनी सातही मृतदेह काल ताब्यात घेतले रविवारी ग्रामपंचायतीच्या बैठकीत या हत्याकाडांच्या पार्श्वभूमीवर पत्थलगडी सर्मथक आणि पत्थलगडी विरोधक यांच्यात ब्रग्लीकेश गावात हाणामारीही झाली होती

प्रजासत्ताक दिनाच्या समारोहात ते म्ख्य अतिथी असतील प्रसारमाध्यमांशी आज नवी दिल्लीत बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्वेकडच्या देशांचे सचिव विजय ठाकूर सिंग यांनी सांगितलं की ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचा दौरा हा या वर्षातला पहिला उच्चस्तरीय दौरा असणार आहे

त्यानंतर त्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदींबरोबर चर्चा होणार आहे रोहिग्यां नागरिकांचा सातत्यानं होणारा नरसंहार रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्याचे आदेश संय्क्त राष्ट्रांच्या वरिष्ठ न्यायालयानं आज म्यामा सरकारला दिले या आदेशाचं पालन करुन केलेल्या उपययोनांचा अहवाल येत्या चार महिन्यात म्यामा सादर करावा असंही न्यायालयानं या आदेशात म्हटलं आहे या प्रकरणाच्या निर्णयाला काही वर्ष लागू शकतात त्यामुळे दर सहा महिन्यांनी म्यामा सरकारनं उपाययोजनांचा अहवाल न्यायलयात सादर करवा लागेलं असा निर्णय पीठासीन न्यायाधीश अब्द्ल कवी अहमद य्सूफ यांनी दिला संरक्षण दलानं रोहिग्यांवर कोणत्याही प्रकारचा नरसंहार केला नसल्याचा अहवाल म्यामा सरकारनं न्कताच प्रसिद्ध केला होता त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निर्णयावर सर्वाचं लक्ष लागलं आहे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी आज ट्यूनिशियाचे रामपदस्थ सब्री बच्तोबजी यांची भेट घेतली आणि उभय देशांमधेल आर्थिक सहकार्य वाढवण्याबरोबरच बहउद्देशीय मंचावर अधिक काम करण्यास सहमती दर्शवली नायजर आणि ट्यूनिशियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले जयशंकर काल ट्यूनिशियाला पोहोचले गेल्यावर्षी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा आफ्रिकन खंडांचा हा पहिला दौरा आहे

मालदीवमधे आलेल्या गोवरच्या साथीच्या पार्श्वभूमीवर भारतानं आज तत्परतेनं गोवर आणि रुबेला लसीचे तीस हजार डोस मालदीवच्या आरोग्य मंत्रालयाकडे रवाना केले

चीनच्या शेजारील वूहानमधे पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीननं आज मध्यरात्रीपासून प्ढील सूचना देईस्तोवर हयूंगांग रेल्वे स्थानकातून सूटणा या गाड्यांची सेवा बंद केली आहे तसंच चीनमधे येणारी सर्व वाहनं तपासली जाणार असून बार आणि सिनेमागृह बंद राहणार असल्याचं शहर प्राधिकरणानं सांगितलं आहे